मुंबईत आज खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते आज बोलत होते हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत खरीपाचं नियोजन करण्यात आलं

यंदा गेल्या तीन दिवसात पाच कोटी एसएमएस पाठवले आहेत पेरण्या उशीरा करण्यासंबंधी मार्गदर्शन केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

जलयुक्त शिवार शेततळी प्रवाही सिंचन अशा योजनांमुळे कमी पावसातही उत्पादकता वाढवण्याचे शासनाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत

केंद्रिय मंत्रिमंडळाच्या समित्यांमधे सरकारनं बदल केले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जास्तीत जास्त समित्यांमधे स्थान दिलं आहे परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पुनर्गठन केलं होतं त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते

त्यामुळे आता आर्थिक व्यवहार गृंतवणूक आणि वृद्धी तसंच रोजगार आणि कौशल्य विकास या सहा समित्यांमधे राजनाथ सिंग यांना स्थान मिळालं आहे नव्या आरक्षणामुळे घटणाऱ्या जागा भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे नवी दिल्लीत काल मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय तसंच आर्थिक कमक्वत घटकांना दिलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी कमी जागा उरत असल्यानं या जागा वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर हर्षवर्धन यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेतली जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात पंजरन लासीपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले काल रात्री ही चकमक सुरु झाली रात्रीच एक दहशतवादी मारला गेला होता तर आज तीन दहशतवादी ठार झाले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे या भागात शोध आणि जनजागृती मोहीम सुरु आहे

दरदिवशी केवळ एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदवली जाते त्यामुळे न्यायमूर्ती व्ही एस पडळकर यांनी राष्ट्रीय तपास संस्थेवरही ताशेरे ओढले अशा पद्धतीनं न्यायालयात जलदगतीनं सुनावणी होणार नाही असंही न्यायमूर्तींनी सुनावलं याआधी राष्ट्रीय तपास संस्थेचे आधिकारी आणि सरकारी वकील यांनी न्यायालयाला सांगितलं की काही कारणास्तव साक्षीदारांशी संपर्क होऊ शकला नाही म्हणून ते हजर राहू शकले नाहीत जळगाव जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या रुग्णांवर शासनाच्या एड्स नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रामार्फत मोफत उपचार करण्यात येत असल्यामुळे अशा रुग्णांनी आपली नियमित तपासणी करुन आवश्यक तो औषधोपचार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केलं जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंधक समितीची बैठक झाली यावेळी ते बोलत होते

या बैठकीत सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटना गृहनिर्माण सोसायटया हॉटेल्स विविध क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या

पुणे सोलापूर महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ आज तेलंगणाच्या बसला अपघात झाल्यानंतर तिनं पेट घेतला त्यात पंधरा जण जखमी झाले आहेत तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती आंतर्बाह्य भिंतींवर केलेली सजावट आतील भागात असणारी भित्तीपत्रक पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणाऱ्या दर्जेदार भौतिक सुविधा मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान बैठे खेळाचं साहित्य अशा अत्याधुनिक असणाऱ्या अंगणवाड्या उभ्या राहत असल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभाग अधिकारी संतोष भोसले यांनी दिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ब्रिस्टॉल इथं श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे